बोलवावी अशी काँग्रेसची मागणी

कोल्हापूर सातारा आणि सांगली या जिल्ह्यातली पूर परिस्थिती गंभीर असून मदत आणि बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे

अनेक भागातला विद्युत पुरवठा खंडित झाला आहे कोल्हापूरमधे आजही जोरदार पाऊस सुरु आहे बावन्न अत्याधुनिक बोटींसह हे पथक दाखल झालेअिसून त्याप्तीतातडीनचिद्दत आणि बचावकार्य सुरु केलआहे

सांगलीतल्या परिस्थितीबाबत शिवाजी कांबळे यांनी दूरध्वनीवरुन माहिती दिली सातारा जिल्ह्यातल्या कराड पाटण तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु असून एनडीआरएफ च्या जवानाकडून मदत कार्य सुरु आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात संततधार सुरू असली तरी पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे त्यामुळे जिल्ह्यातली परिस्थिती नियंत्रणात आहे मुंबई गोवा महामार्गावरची वाहतुक सुरु आहे मात्र तिलारी धरणातल्या विसर्गामुळे दोडा मार्ग तालुक्यातल्या सात गावांना पुराचा वेढा पडला आहे

सध्या उजनी धरणातून भीमेत दीड लाख क्सुसेक पाणी सोडण्यात येत आहे

भीमा नदीवरील सर्व बद्धारे पाण्याखाली गेली आहेत

त्यात टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे जालना जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण असून अधूनमधून तुरळक पाऊस सुरु आहे गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस असून भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला आहे वाशिम अकोला नांदेड परभणी झिंही आज पाऊस झाला राज्यातल्या काही भागात असलेल्या प्रस्थितीच्या पार्धभूमीवर एआर सी आणि संस्थांमधे बीई आणि बीटेक प्रवेशासंदर्भातली अंतिम मुदत दोन दिवसांनी वाढवण्यात आली आहे आपल्या विविध मागण्यासाठी निवासी डॉक्टरांनी आजपासून संप पुकरला आहे राज्यातले जवळपास चार हजार यात सहभागी झाले आहेत जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यंत संप सुरू राहील असं मार्ड या निवासी डॉक्टरांच्या संघटनेनं म्हटलं आहे राज्यात प्रग्रस्त भागात पिण्याचं पाणी आरोग्यस्विधा आणि वीजप्रवठा पूर्ववत करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज रहावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिले आहेत पूरपरिस्थिती उद्ववल्यामुळे सुरु असलेल्या मदतकार्याचा मुख्यमंत्र्यांनी आज आढावा घेतला कोल्हापूर सांगली सातारा पुणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अल्या जिल्हाधिका यांशी त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला पूरग्रस्त भागातल्या पिकांच्या नुकसानीचं तातडीनं सर्वेक्षण करायचे आदेशही त्यांनी दिले दरम्यान पूरपरिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे असा आरोप करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सरकारनं कुठलाही राजकीय अभिनिवेश न बाळगता पूरस्थिती हाताळण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवावी अशी मागणी केली आहे या सक्टिकाळातून महाराष्ट्राला बाहेर काढण्यासाठी विरोधी पक्ष पूर्णपणे सरकारला मदत करायला तयार आहे सरकारनेही आपण सगळळिरतोय तेवढच्चपूरेसे आहे किद्वी योग्य आहे असे समज करून न घेता सर्वांशी चर्चा करावी असंही थोरात म्हणाले विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणा या सामाजिक अर्थसहाय्याच्या सस्त्रि गाधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेसाठी देण्यात येणा या अनुदानाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय राज्य मत्तीमहक्काच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला त्याबरोबरच सर्वांसाठी घरे धोरणाच्या अक्रिबजावणीसाठी ग्रामीण भागातल्या अतिक्रमणाक्रित समिती स्थापन करण्याचा निर्णयही आज घेण्यात आला राज्यातल्या जिल्हा परिषदा आणि पद्धीयत समित्याच्या पदाधिका यांच्या निवडणुका तात्पुरत्या लाख्खीवर टाकण्याचा निर्णय झाला

तसद्धकेंद्र शासनाच्या निर्भया निधी योजनेअर्सित मुद्दिसह इतर काही ठिकाणी डीएनए फॉरेन्सिक लद्धक सिक्षमीकरण करण्यासाठी आवश्यक सूचनाही मधीमडळान दिल्या माजी परराष्ट्र व्यवहार मत्ती सुषमा स्वराज याच्या पार्थिव देहावर आज सध्याकाळी नवी दिल्लीतल्या लोधी मार्ग स्मशानभूमीत शासकीय इतमामात अखिसस्कार करण्यात आले यावेळी उपराष्ट्रपती एम व्यक्ख्या नायडू प्रधानमत्तीनरेंद्र मोदी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला भाजपाध्यक्ष आणि गृहमक्ती अमित शहा सर्विणमक्ती राजनाथ सिद्ध ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी मक्तिछ्ळातले सदस्य तसंच विविध राजकीय पक्षानेते उपस्थित होते तत्पूर्वी उपराष्ट्रपती प्रधानमक्ती आणि इतर नेत्यात्ती स्वराज यात्ती प्रष्पचक्र अपर्ण करुन आदरात्ती वाहिली

रिझर्व्ह बँकनच्चालू आर्थिक वर्षासाठीचा तिसरा पतधोरण आढावा आज जाहीर केला

समितीनछिलेली ही सलग चौथी दर कपात आहे

येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी विदर्भात ब या ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागनं व्यक्त केली आहे